रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याज दरात बदल नाही

जागतिक अन्न कार्यक्रमाला यावर्षीचा नोबेल शांतता प्रस्कार जाहीर

राम विलास पासवान यांच्या पार्थिव देहावर उद्या पाटण्यात अंत्यसंस्कार रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज सकाळी आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं

अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या तिमाहीत आलेली घट ही आता जुनी गोष्ट झाली असून कोविड विरुद्धच्या लढ्यात अर्थव्यवस्था निर्णायक वळणावर प्रवेश करत आहे त्यामुळे बँकैनं यंदा आणि पुढील आर्थिक वर्षातही आपलं धोरण लवचिक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं आता दिसू लागली असून विकासदर वाढीसाठी रिझर्व्ह बँक आता ठोस पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आजच्या पतधोरणावर टिप्पणी करताना म्हटलं आहे

देशांतर्गत बाजारपेठांमधील आर्थिक तरलता आणि अर्थसाह्य त्वरित उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं बँक आणखी उपाययोजना करण्याच्या तयारीत असल्याचंही दास यांनी नमूद केलं रिझर्व्ह बँक निर्यातदारांना निर्यातीसाठी मिळणाऱ्या रकमेसंदर्भात लवचिकता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व बँकेनं निर्यातदारांची संगणक प्रणाली आधारित सावधगिरी संदर्भातील यादी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या निर्णयामुळे निर्यातदारांना अटी शर्तींबाबत परदेशातील खरेदीदारांशी वाटाघाटी करता येऊ शकतील कोरोना साथीच्या पाश्र्वभूमीवर परदेशातून मागणी घटल्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे या नव्या निर्णयामुळे निर्यात व्यवस्था निर्यातदारांसाठी अधिक सुलभ होऊन त्यांना दिलासा मिळेल असं दास म्हणाले

राजकीय पक्षांना प्रचाराचा मजकूर आणि ध्वनीमुद्रण प्रसारण वेळेआधीच दूरदर्शन आणि आकाशवाणीला द्यावं लागणार आहे

जयशंकर अफगाणिस्तानमधील शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी भारत वनचबद्ध आहे असं आश्वासन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अफगाण शाततेबाबत चर्चा करणारे अब्दुल्ला अब्दुल्ला यांना दिलं आहे आजच्या बैठकीत द्विपक्षीय सहकार्य आणि क्षेत्रिय मुद्द्यांबाबत चांगले निर्णय झाल्याची माहिती जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे सध्याच्या विकासाबाबत अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी मांडलेले विचार आणि त्यांचा दृष्टीकोन यांचं जयशंकर यांनी स्वागत केलं आहे टपाल दिन भारतीय टपाल विभाग आजच्या जागतिक टपाल दिनापासून राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करणार आहे सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांच्या दैनंदिन आयुष्यातील टपाल खात्याची भूमिका तसंच सामाजिक आणि आर्थिक विकासातलं योगदान याबाबत जागरुकता निर्माण करणं हा जागतिक टपाल दिनाचा उद्देश आहे भारतीय टपाल विभाग या सप्ताहात राष्ट्रीय स्तरावर हा उद्देश सार्थ करण्यासाठी काही कार्यक्रम राबवणार आहे टपाल खात्याच्या नवीन योजना आणि सध्या टपाल कार्यलयात सुरू असलेल्या जनकेंद्रित सेवांची माहिती देण्यासाठी ऑनलाइन मोहीमही राबवली जाणार आहे

कोविड रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत जगात सध्या भारत प्रथम स्थानावर असून उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सात पट अधिक आहे

या कंपन्या त्यांच्या प्रवर्तकांची निवासस्थानं आणि त्यांचे पुरवठादार यांच्यावर डीजीजीआयनं छापे घातले त्यात या पुरवठादार कंपन्यांनी मालाचा प्रत्यक्ष पुरवठा न करता केवळ देयकंच या निर्यातदार कंपन्यांना दिल्याचं आढळून आलं या खोट्या देयकांच्या आधारे या कंपन्यांनी निर्यात झाल्याचे दाखवून जीएसटी परतावा घेतला आहे

ओडिशाच्या किनारपट्टी नजीक असलेल्या व्हीलर बेटावर झालेल्या चाचणीच्या वेळी सुखोई लढाऊ विमानातून डागण्यात आलेल्या रुद्रम क्षेपणास्त्रान किरणोत्सारी लक्ष्याचा अचूक वेध घेतला रुद्रम हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं पहिलं किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्र असून डीआरडोनं ते भारतीय हवाई दलासाठी विकसित केलं आहे

दूर अंतरावर असलेली शत्रूची रडार आणि संपर्क व्यवस्था या क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट करता येऊ शकेल अशा पद्धतीनं ते विकसित करण्यात आल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे स्वामित्व योजना स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थींना मालमत्ता पत्रांच्या प्रत्यक्ष वितरणाचा प्रारंभ येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे ग्रामीण भारताचा कायापालट आणि लक्षावधी लोकांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं यावर्षी एप्रिलमध्ये ही योजना सुरू करण्यात आली असून यामध्ये खेड्यांमधील घरमालकांना मालकी हक्कांच्या नोंदणीचे दस्तऐवज सुपूर्द करून मालमत्ता प्रमाणपत्रं जारी करण्यात येणार आहेत

नोबेल पुरस्कार जगभरात असलेली उपासमारीची समस्या दूर करून अन्न सुरक्षा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या जागतिक अन्न कार्यक्रमाला म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे नोबेल पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष बेरिट रेइस अँडरसन यांनी आज ऑस्लो इथं ही घोषणा केली कोरोनाच्या साथीमुळं जगभरातील लक्षावधी लोकांना उपासमारीला तोंड देण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत विविध देशांच्या सरकारांनी वर्ल्ड फूड प्रोग्रॅम किंवा इतर स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत करावी असं आवाहनही नोबेल समितीनं ही घोषणा करताना केलं

या प्रसिद्ध रेल्वेविषयीचा वृत्तांत ध्वनी निसर्गरम्य उटी हे पर्यटनस्थळ आणि तिथल्या हिरव्यागार डोंगरांमधून धावणारी रेल्वेगाडी हे दृश्य अनेक चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळतं कित्येक जणांनी खिडकीतून नयनरम्य दृश्य न्याहाळत या गाडीतून प्रवास करण्याची मौजही अनुभवली असेल उटीला येणाऱ्या पर्यटकांबरोबरच स्थानिक लोकांच्याही आकर्षणाचं केंद्र असलेल्या या रेल्वेला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा देखील मिळाला आहे तसंच सर्वाधिक उंचीवरून धावणाऱ्या रेल्वेमध्ये तिचा जगात तिसरा क्रमांक लागतो

परमेश्वरन यांच्यासह मंजिरी गानू पुणे एमपीएससी परीक्षा महाराष्ट्र सरकारनं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आतापर्यंत तीन वेळा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी आणखी वेळ हवा असल्यामुळे येत्या रविवारची परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिली आहे परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाजाच्या नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते

सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलाखा फादर स्टॅन स्वामी हॅनी बाबू आनंद तेलतुंबडे ज्योती जगताप सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचा यात समावेश आहे

यापैकी स्वामी यांचा माओवादी गटाच्या कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता असं एनआयए नं म्हटलं आहे आरोपपत्र दाखल झालेले सगळेजण हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजकांच्या संपर्कात होते असं एनआयएच्या चौकशीत आढळून आलं आहे

उद्या पाटणा इथंच त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तत्पूर्वी पासवान यांच्या नवी दिल्लीतल्या निवास स्थानी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपा अध्यक्ष जे पी नडडा यांनी पासवान यांचं अंत्यदर्शन घेतलं गोयल कार्यभार दरम्यान राम विलास पासवान यांच्या कडे असलेल्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा कार्यभार आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे गोयल यांच्याकडे सध्या असलेल्या खात्यांबरोबरच पासवान यांच्या खात्याचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्याच्या सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या आहेत टेनिस फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा पहिला उपांत्य सामना आज राफेल नदाल आणि डी श्वार्टझमन यांच्यात होत आहे तर दुसरा उपांत्य सामना नोवाक जोकोविच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात होईल उद्या महिला एकेरीची अंतिम लढत इगा स्वायटेक आणि सोफिया केनिन यांच्यात होणार आहे